यासंदर्भात सीबीआयनं नूपॉवर रिन्यूएबलच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे

बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरु झाल्यानंतर बालिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं समाजाचं परिवर्तन होत असल्याचं गांधी यावेळी म्हणाल्या हरियाणा पंजाबसह अनेक राज्यात बाल लिंग गुणोत्तरात सुधारणा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज या वर्षातलं पहिलं प्रक्षेपण करणार आहे

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात छोट्या उपग्रह कलामसॅटचंही आज प्रक्षेपण होणार आहे

दोन टप्प्यात ही भरती करण्यात येईल फेब्रुवारी मार्च मध्ये सुरु होणाऱ्या या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांना असलेल्या आरक्षणासह खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांनाही दहा टक्के आरक्षण मिळणार असल्याचं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचं हॅकींग आणि निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्यासंदर्भात एका स्वघोषित सायबर तज्ञानं केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं केलेल्या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार संसद मार्ग पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल करण्यात आली आहे

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू च्या धुंदलवाडी आणि आसपासच्या परिसरात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला भूकंपाची तीव्रता मात्र अद्याप समजू शकली नाही अहमदनगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात बस ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आज पहाटे हा अपघात झाला पाच ते सहा वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महिला एकेरीत सायनानं दिनार याह अयुस्टिनचा तर पी व्ही सिंधू नं चीनच्या ली शुरई हिचा पराभव केला पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतनं मलेशियाच्या चोंग वेई फेंगचा तर पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमीथ रेड्डी जोडीनं डेन्मार्कच्या जोडीचा पराभव केला भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना नेपियर इथं सुरु आहे